प्ण्या म्ंबईसारख्या शहरातून कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी राज्यात याप्ढील काळात टाळेबंदी लागू केली जाणार नाही उलट परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर कशी येईल यादृष्टीनंच पावले उचलली जातील असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज प्ण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्णे आणि परिसरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल फारशी चिंता नाही पण मृत्यूदर कसा कमी करता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोरोना विषाणूचं पूणे आणि परिसरातील वाढतं संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधित भागातील निर्बंध अधिक कठोरपणे अंमलात आणावेत आणि प्रतिबंधित भागाबाहेर जनजागृतीवर भर द्यावा असे आदेश राज्याचे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्ण्यातील बैठकीत दिले कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवतानाच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्वान्सार उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना शरद पवार यांनी यावेळी केली

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती राज्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते त्यानिमित आज प्ण्यातील विधान भवनाच्या झुंबर हॉलमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार अनिल देशमुख राजेश टोपे प्ण्याचे महापौर म्रलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांनी शाह् महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या रुपीनगर आनंद नगर काळेवाडी दिघी दापोडी नेहरूनगर या भागात आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही असा प्रयोग करण्यात येणार असून लोकांवरही नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आय्क्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे रुग्ण वाढत असल्याने गेल्या तीन दिवसापासून पिंपरी कॅम्प बंद ठेवण्यात आला आहे

या आर्थिक वर्षाच्या स्रुवातीपासून टाळेबंदी असूनही ऑनलाईन पध्दतीने अधिक मिळकत कर जमा झाला आहे पालिकेनं कर भरण्यासाठीची म्दत एक महिन्यान वाढविली होती

असा ठराव करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे

सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारीचं आयोजन यंदा पर्यावरण आणि आरोग्य विषयक जनजागृती राखून केलं जाणार आहे

उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे